कोरोनाप्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीचा अवलंब करा आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

गडघिरोली जिल्ह्यात रस्त्याच्या कामावरील वाहनं नक्षलवाद्यांनी जाळली

देश कोविड अनेक राज्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग ही घिंतेची बाब असून कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधित भागाचं व्यवस्थापन मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांपं काटेकोरपणे पालन या त्रिसूतीचा अवलंब करण आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सध्याच्या कोविड संकटाच्या काळात प्राणवायूचा योग्य प्रमाणात वापर रेमडेसेवीरसारख्या इंजेक्शन औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच वापर अत्यंत आवश्यक आहे असं सहसचिव लव अगरवाल यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन नीती आयोगाधे सदस्य् डॉ व्ही के

राज्याच्या आरोग्य विभागानं काल संध्याकाळी जारी केलेली आकडेवारी मात्र दिलासादायक आहे काल राज्यात नवबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या बरीच कमी होती

आरबीआय दरम्यान कोरोना संसर्गात पुन्हा वाढ झाल्यानं देशावर महागाई वाढीचं संकट असल्याचा इशारा भारतीय रिझर्व बँकेनं काल दिला संसर्गावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर दीर्घकाळ निर्बंध आणि प्रवठा साखळीत अडथळा यांचा धोका निर्माण होऊन त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढ होऊ शकते असं रिझर्व बँकेनं आपल्या आर्थिक अहवालात म्हटलं आहे

अहेरी तालुक्यातील पिरिमिली उपपोलिस ठाण्यांतर्गत मेडपल्ली गावाजवळ ही घटना घडली

जाळपोळ केल्यावर नक्षलवाद्यांनी कामावरील मजुरांना धमकावन घटनास्थळी पत्रकं टाकून बॅनरही लावले

या बॅनरवर पिरीमिली एरिया कमिटी आणि भारताची माओवादी कम्युनिस्ट पार्टी असा उल्लेख करण्यात आला आहे परमवीर आरोप राज्याघे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लाचखोरी आणि खंडणीचे आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात आता एका पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत लेटर बॉम्ब टाकला आहे

सध्या खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामं सुरू आहेत बैल जोडीच्या वाढलेल्या किंमती आणि ग्रामीण भागातील मनृष्यबळाचा अभाव यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशागतीची कामं करावी लागत आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि आता पुन्हा टाळेबंदी यामुळे शेतीमालाला योग्य भावही मिळताना दिसत नाही त्यात आता मशागतीचे दरही वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतीव्यवसायाला त्याची झळ बसत आहे असं हिंदुस्थान समाचार या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे

यासंदर्भात काल जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक झाली अशा सक्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो शिवाय अनावश्यक खतं जमिनीत गेल्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं खत विक्रेत्यांनी खतांची विक्री करतांना असं लिंकींग करु नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या अशी खतं खरेदी करावयास लावणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असं आवाहनही करण्यात आलं जिल्ह्यात सध्या असलेला खतांचा साठा जुन्या दरातील असून खतांची विक्री सुद्धा जुन्या दरानेच करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले

अवकाशात आज वर्षातील पहिला सुपरमून म्हणजे सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे

ऐकू या अधिक माहिती आज चैत्र पौर्णिमा आहे पण विशेष म्हणजे कालही चंद्राचं पूर्ण विंब दिसलं होतं आणि तसं ते उद्याही दिसणार आहे यंदाच्या सुपरमूनचं हे विशेष आहे चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर कमी जास्त होत असतं

सुपरमुनच्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसतो

आज सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवितानाच मोठ्या आकाराचा दिसेल सुपरमून पाहण्यासाठी दुर्विणीची आवश्यकता नाही पण दुर्विणीला फिल्टर लावून चंद्रा वरील विवरं पाहता येणार आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन राजेंद्र लेले

हाप्रसच्या नावाखाली विविध अन्य जातीच्या आंब्याची विक्री होत असून अशा अडत्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं समितीपे प्रशासक मध्कांत गरड यांनी सांगितलं पहिल्यांदा असा प्रकार झाला तर पाच हजार रुपये दंड द्सऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड आणि पुन्हा असा प्रकार झाला तर त्या आडत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असं गरड यांनी सांगितलं सीना नदीत पाणी सोडा सोलापूर जिल्हयातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तीनही तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

जनावरांना आणि माणसांनाही पिण्याचं पाणी मिळणं अवघड झालं आहे पाणी टंचाई दूर करण्यासाठी उजनी धरणाचं पाणी तात्काळ सीना नदीत सोडण्याधी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे तर्भे वाय गळती नवी मंबई नवी मुंबईतल्या तुर्मे औद्योगिक क्षेत्रातील इंदिरानगर इथल्या अमुल कंपनीच्या कारखान्यात काल सकाळी अमोनिया वायू गळती झाली

या वायू गळतीमुळे परिसरातील काही जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता त्यातील तिघा जणांना पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

विशेष रेल्वे गाडया मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित अतिजलद उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय धेतला आहे यात दादर प्रयागराज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गुवाहाटी या गाड्यांचा समावेश आहे एकीकडे राज्याबाहेर जाणाऱ्या गाड्या प्रवाश्यांची संख्या वाढल्यामुळे सुरु केल्या जात असताना राज्यातल्या राज्यात प्रवास करणाऱ्या जालना मुंबई कोल्हापूर नाशिक या गाड्या मात्र रेल्वेला प्रवाश्याअभावी रद्द कराव्या लागल्या आहेत

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापनाचे प्राचार्य उमेश पाटील यांनी कोल्हापूर इथे काल ही माहिती दिली

रवी वानखेडकर यांची फेरनिवड झाली आहे

वानखेडकर हे भारतातील आय एम ए या नामांकित वैद्यकीय संघटनेघे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत विडी कामगार संकट विडी आणि सिगारेट मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन फुफुसावर विपरीत परिणाम होतो आणि कोरोनाचा संसर्ग वाढतो म्हणून विडी आणि सिगारेट विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची जनहित याधिका स्नेहा मारजाडी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती

याधिकेवर सिट्र संलग्न लाल बावटा विडी कामगार यूनियनने आक्षेप घेतला आहे

नरसय्या आडम यांनी दिली

वाधिणीला एका गृहेत डांबून तिघ्यावर भाल्याने वार करण्यात आले आणि नंतर वाधिणीला जाळून तिघे पंजे कापण्यात आले आहेत

निगवेकर श्रद्धांजली काळाच्या पुढे जाऊन शिक्षणाचा विचार करणारे नवीन संकल्पना आणणारे उत्तम प्रशासक आणि जमिनीवर पाय ठेऊन शिक्षणात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण बदल घडवणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं असल्याची भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ अरुण निगवेकर यांच्याविषयी विविध शिक्षण क्षेत्रातील नामवंतांनी व्यक्त केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षणतज्ञ डॉ

त्यांना श्रद्वांजली वाहण्यासाठी काल विद्यापीठातर्फे ऑनलाईन श्रद्वांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा

नितीन करमळकर डॉ

उमराणी कुलसंघिव डॉ प्रफुल्ल पवार विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन आयुकातील प्राध्यापक अजित केंभवी यांच्यासह इतर मान्यवर मान्यवर उपस्थित होते निधन ज्येष्ठ चित्रपट संकलक वामनराव भोसले यांचं काल गोरेगाव इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं

हिंदी चित्रपट क्षेत्रात संकलनातील गुरु अशी त्यांची ओळख होती मेरा गाव मेरा देस दोस्ताना इन्कार कर्ज गुलाम अग्निपथ आंधी परिचय हिरो यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती

त्यांच्या पार्थिव देहावर काल गोरेगाव इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

हवामान दूपारी सर्वत्र तळपता सूर्य आणि संध्याकाळ होत आली की काही ठिकाणी मेघगर्जना जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस असं काहीसं हवामान सध्या राज्यात आहे आणि शुक्रवारपर्यंत ते तसंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

आकाशवाणी प्रणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमरूकार